मुंबईत काल ग्रामविकास विभागाच्या बैठकीत ते बोलत होते रस्त्यांचा आराखडा तयार करतांना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांची प्राथमिकता निश्चित करावी असं ते म्हणाले ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आलं आहे त्यांच्यावर रस्त्यांची जबाबदारी निश्चित केली जावी तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या उपक्रमांना अधिक गती देण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा अशी मागणी खासदार डॉ नरेंद्र जाधव यांनी काल राज्यसभेत शून्य प्रहरात केली कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी आवश्यक असलेले निकष मराठी भाषा पूर्ण करत आहे जागतिक समाज जीवनाच्या पटलावर मराठी भाषा आपलं वेगळेपण टिकवून आहे म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा असं डॉक्टर जाधव यावेळी म्हणाले बॉम्बे हायकोर्टाच नाव बदलून मुंबई हायकोर्ट करावं ही मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रशुन याच अधिवेशनात मार्गी लावावा असं राऊत यांनी नमूद केलं महिला सुरक्षेसाठीचे कायदे अधिक कडक करण्याची गरज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे त्या काल लोकसभेत शून्य प्रहरात बोलत होत्या वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं घडलेल्या जळीत कांडाकडे नवनीत राणा यांनी यावेळी लक्ष वेधलं दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा होऊनही फाशीची अंमलबजावणी पुढे ढकलली जात असल्याचा त्यांनी उल्लेख केला महाराष्ट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला अध्यक्षपदाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आपण उपस्थित केलेला मुद्दा विचारार्थ ग्राह्य धरल्यानंतर हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आयोगामध्ये गेल्या साडेतीन वर्षांत खूप काम करता आलं विविध उपक्रम राबवले महिलांना शक्य तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करता आला या सर्व कामाच समाधान असल्याही त्या म्हणाल्या येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातल्या सर्व महापालिका नगरपालिका ग्रामीण भाग एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याची सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे राज्यातले विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी काल दूरदूश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

या तरुणीवरील उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे राज्य महिला आयोगानं या प्रकरणी वर्धा पोलीस अधिक्षकांना अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत पीडितेला न्याय मिळावा यासाठी हिंगणघाटमधे काल बंद पाळण्यात आला या घटनेतल्या आरोपीचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये असं आवाहन जिल्हा बार असोसिएशन केलं आहे

सहा मतं अवैध ठरली

एनआयएच्या एफआयआर मध्ये मात्र हा आरोप ठेवलेला नाही

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

सांस्क्रतिक संचालनालयातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यंदाचा प्रस्कार ज्येष्ठ सतार वादक पंडित अरविंद परिख यांना देशमुख यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पाच लाख रुपये मानपत्र तसंच मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत दावलवाडी इथल्या महाराष्ट्र हायब्रिड सिडस कंपनी आणि अन्न अमृत फाऊंडेशन संचलित मध्यान्ह भोजन आहार योजनेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे

यावेळी महापौर श्रीमती दिक्षा धबाले उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर हे उपस्थित होते परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं दोन किराणा दकानांवर अन्न आणि औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून जवळपास सात लाख रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला या प्रकरणी दकान मालक कोंडीराम गादेकर राजकुमार डवरे आणि रामकृष्ण मोटे यांच्याविरोधात अन्न सुरक्षा कायद्यान्सार गंगाखेड पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे

स्वप्नील शृंगारे असं या शिक्षकाचं नाव असून प्राथमिक शाळेतल्या दहा वर्ष वयाच्या एका विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवून शृंगारेने तिची छेड काढल्याची तक्रार या विद्यर्थिनीनं केली त्यावर विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेत जाऊन शृंगारेला मारहाण केल्यावर हा प्रकार समोर आला शृंगारेनं आणखी चार मूलींना अशाच प्रकारे त्रास दिल्याचंही चौकशीतून समोर आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटल आहे

दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक उपिंदर सिंह यांनी ही माहिती दिली

आगीमध्ये कारखान्यातल्या सर्व वस्तू आणि कच्चा माल जळाला असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे शॉर्ट सर्किटनं ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या प्रयत्नानं काही तासानंतर आग विझवण्यात आली

अंतिम सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे

पहिला सामना आज हॅमिल्टन इथं होणार असून सकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होइल या मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्माच्या ऐवजी मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला आहे तर कसोटी संघात प्रथ्वी शॉ ने प्नरागमन केलं आहे